पंजाबराव देशमुख यांचे विचार पोहोचविण्याची नितांत गरज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रातल्या दुर्गम भागांमधे आदिवासी कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक वॉर रुम स्थापन करण्याची घोषणा म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहेत ते काल मुंबईत आदिवासी विकास खात्याच्या आढावा बैठकीत बोलत होते या भागातल्या कुपोषणाचा प्रश्न हाताळण्यासाठी एक कृती दल स्थापन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

काँग्रेस पक्ष उद्या आपला स्थापना दिवस साजरा करत आहे या निमितानं उद्या देशभरात संविधान बचाओ मोर्चा काढला जाणार असल्याचं पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं आहे नागरिकता सुधारणा काय्याला देशाच्या अनेक भागातून होणारा विरोध पाहता हा संविधान बचाओ मोर्चा काढत असल्याची माहिती वेण्गोपाल यांनी दिली सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात हे मोर्चे काढले जाणार असल्याचं वेण्गोपाल यांनी सांगितलं यावेळी होणाऱया जाहीर सभांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे उद्या मुंबईत भारत बचाओ संविधान बचाओ मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे उद्या सकाळी दहा वाजता मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावरून हा मोर्चा निघेत गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळक प्तळ्याजवळ हा मोर्चा विसर्जित होईल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत ही माहिती दिली देशाच्या संसदेनं तयार केलेले कायदे सर्व राज्यांना लागू करणं संविधानान्सार बंधनकारक असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत नागरिकता सुधारणा कायद्यासंदर्भात पत्रकारांशी बोलत होते या कायद्याला गैरसमजातून विरोध होत असून विरोध करणाऱ्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगतानाच मतांच्या राजकारणाकरता समाजात गैरसमज पसरवला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली

आधारकार्ड प्रमाणित करण्यासाठी दररोज सुमारे तीन कोटी अर्ज सादर केले जात असतात तसंच आधार अद्ययावत करण्यासाठी तीन ते चार लाख अर्ज प्राप्त होतात अशी माहिती आहे

वाशिमपासून जवळच असलेल्या केकतउमरा इथल्या उचितकर अंध आश्रमशाळेत काल दिव्यांग मुलांसाठी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए

बिलोलीकर यांच्या निर्देशान्सार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं विधी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव देशपांडे म्हणाले की या मुलांना क्ठल्याही प्रकारची कायदेशीर मदतीची गरज पडल्यास विधि सेवा प्राधिकरण वाशिम त्यांना सदैव मदत करेल ते पुढं म्हणाले दिव्यांग मुले ही समाजास नवी दृष्टी देत आहेत विनाकारण जीवनात नाराज असणाऱ्या लोकांना या शाळेतील मुलांकडून पुष्कळ शिकता येईल असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी सेवक खडसे यांनी परिश्रम घेतले

अर्जदाराकडे पदवी व प्रादेशिक भाषेतील प्रभुत्व तसेच संगणक संचालनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे

पत्रकारिता व जनसंवाद विषयातील पदविका किंवा पदव्युत्तर पदवी तसेच वृत्तांकन संपादन कार्याचा तीन वर्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे

लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी आजच्या तरूण पिढीपर्यंत भाऊसाहेब डॉ पंजाबराव देशमुख यांचे विचार पोहोचविण्याची गरज आहे असं प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज अमरावती इथं केलं श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे डॉ

राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने डॉ पंजाबराव देशमुख सायन्स इनोव्हेटिव एक्टिव्हिटी सेंटरचं उद्गाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ

संशोधनाला चालना मिळण्यासाठी संस्थेच्या विस्तीर्ण परिसरात सुमारे अडीच कोटी खर्चून हे केंद्र उभारण्यात आले आहे थोरात पुढे म्हणाले की संविधानाच्या प्रास्ताविकेत लोकशाही मूल्यांचे सार आहे संतांच्या विश्वव्यापी करूणेचे परिमाण या प्रास्ताविकेला लाभले आहे कृषिक्रांतीचे प्रणेते देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ

पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासनाच्या विद्यमानं राष्ट्रीय कृषिविकास योजने अंतर्गत डॉ

फिट इंडिया कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य मंत्रालय आणि युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे एकत्रित प्रदयत्न केले जाणार असल्याचं विश्चित करण्यात आलं आहे यासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी क्रिडामंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेऊन फिट इंडिया अधिक लोकप्रिय करण्यासाठी कार्यक्रमांची आखणी करण्याबाबत चर्चा झाली गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना अधिक सुदृढ आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्याच्या दृष्टीनं फिट इंडिया मुव्हमेंट सुरू केली होती विविध संस्था वैद्यकीय संस्था आणि क्रीडा संस्थांसोबत देशपातळीवर या मोहिमेबद्दल जागरूकता निर्माण केली जाणार असल्याचं डॉ वर्धन यांनी सांगितलं या मोहिमेत राज्य सरकारं राज्याचे आरोग्यमंत्री आणि विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे मुख्याध्यापक यांचं योगदान घेतलं जाणार आहे

आज सकाळी अल्मॅटी आंतरराष्ट्री विमानतळाहून उड्डाण भरल्यानंतर लागलीच हे विमान एका इमारतीवर कोसळलं सिताबर्डी ते हिंगना मार्गावर प्रवासी आणि खाजगी वाहनानं प्रवास करनं त्रासदायक असून सदर मार्गावर प्रवास करनं कठीण देखील आहे सिताबर्डी ते हिंगणा मार्गावर पोहोचण्याकरिता नौकरी करणारे आणि विद्यार्थ्याची गर्दी असते या सर्व त्रासापासून मुक्ती करत लवकरच या मार्गावर मेट्रो सेवा सुरु होत आहे

रोजगारनिर्मितीसह मुलभूत सुविधांच्या उभारणीचे उद्दिष्ट ठेवून अचूक नियोजन आणि अंमलबजावणीमुळे गत वर्षात मनरेगाअंतर्गत जिल्ह्यात जलसंधारण वृक्षारोपण स्वच्छता आदी मुलभूत सुविधांची शेकडो कामं पूर्ण झाली अमरावती जिल्ह्याच्या या योगदानाची दखल घेऊन केंद्र शासनाकडून राष्ट्रीय प्रस्कारानं गौरविण्यात आलं आहे दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानाच्या कृषी आजीविका क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय प्रस्कारानं तर अमरावती जिल्ह्याला मनरेगांतर्गत रोजगार निर्मितीत उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आलं नवी दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हा प्रस्कार केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वीकारला